विधानपरिषदेत राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना ते काल बोलत होते राज्यात वैधानिक विकास मंडळं अस्तित्वात नसली तरी ही मंडळं अस्तित्वात आहेत असं ग्रहीत धरुन निधीचं वाटप ठरलेल्या सुत्रान्सारच करण्यात येईल राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटीबद्ध असून विकास निधीच्या वाटपात राज्याच्या कोणत्याही विभागावर अन्याय होऊ दिला जाणार नाही अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली कोरोना विषाणू संसर्ग संकटाचा मुकाबला करण्यासाठी विरोधी पक्षांसह सर्व घटकांनी सहकार्य करण्याचं आवाहन त्यांनी केलं

यंदा सर्व अर्थसंकल्पीय प्रकाशनं डिजीटल स्वरुपात उपलब्ध करुन देण्याचा निर्णय झाला आहे

औरंगाबाद इथल्या कोविड केंद्रामध्ये झालेल्या विनयभंग प्रकरणी संबंधित डॉक्टरला चौकशीत तथ्य आढळल्यानं तात्काळ बडतर्फ केल्याचंही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं सभागृह सुरू होताच भारतीय जनता पक्षाच्या मनीषा चौधरी यांनी याकडे सरकारचं लक्ष वेधलं होतं

सखोल चौकशी अहवाल आल्यावर पुढील कारवाई केली जाईल असही पवार म्हणाले

या प्रकरणी चौकशी करणाऱ्या महिला अधिकाऱ्यांच्या समितीचा अहवाल त्यांनी सभागृहात ठेवला पूर्ण माहिती न घेता याबाबत वृत्त प्रसारीत केलं गेल्याचंही त्यांनी सांगितलं

परीक्षेच्या आयोजनासंदर्भात राज्यातल्या विविध शिक्षणतज्ज्ञांशी चर्चा सुरु असल्याचं ही त्यांनी सांगितलं दहावी आणि बारावीचा अभ्यासक्रम कमी करण्यात आलेला असून राज्य शिक्षण मंडळानं पेपर पॅटर्न निश्चित केला असल्याचं शिक्षणमंत्र्यांनी सांगितलं आहे पहिली ते नववीच्या परीक्षां संदर्भात शाळांना लवकरच सूचना दिल्या जातील अशी माहिती काल शिक्षणमंत्री गायकवाड यांनी दिली

राष्टीय शिक्षक शिक्षण परिषदेनं उच्च प्राथमिक म्हणजेच सहावी ते आठवीच्या वर्गांना शिकवणाऱ्या शिक्षकांच्या पात्रतेमध्ये बदल केला आहे

राज्यात आणि देशात श्रीराम जन्मभूमीसाठी निधी संकलन मोहीम कोणत्या आधारे सुरू आहे कायद्यानं पैसे गोळा करता येतात का अशी विचारणा काँगेसचे नाना पटोले यांनी सरकारला विचारणा केली

त्यामुळे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी कामकाज दहा मिनिट तहकूब केलं

इंधन समायोजन कर एफ ए सी निधीचा वापर करुन ग्राहकांना त्याचा फायदा देण्याचे आदेश आयोगानं वीज कंपन्यांना दिले आहेत आगामी पाच वर्षांसाठी राज्यातल्या वीज ग्राहकांचे वीजदर कसे असावेत हे ही राज्य नियामक आयोगानं जाहीर केलं असून यानुसार महावितरणच्या घरग्ती देयकात एक टक्का कपात करण्यात आली आहे

पूजा चव्हाण प्रकरणावरून राठोड यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे राजीनामा दिला होता ठाकरे यांनी काल हा राजीनामा स्वीकारून तो राज्यपालांच्या मंजुरीसाठी पाठवला होता राजीनामा मंजूर केल्यावर राठोड यांच्याकडच्या खात्याचा कारभार मुख्यमंत्र्यांकडे सोपवावा अशी विनंतीही ठाकरे यांनी केली होती

म्रतांमध्ये औरंगाबाद आणि बीड जिल्ह्यातल्या प्रत्येकी दोन जालना जिल्ह्यातल्या चार तर परभणी आणि नांदेड जिल्ह्यातल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे

पाचवी ते नववी आणि अकरावीचे वर्ग पूर्वीप्रमाणे ऑनलाईन तसंच द्रस्थ पध्दतीनं सुरु ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत दरम्यान वेरुळ इथं घुष्णेश्वर मंदिर परिसरात तसंच हिंगोली जिल्ह्यात औैंढा नागनाथ इथं महाशिवरात्रीनिमित्त होणारा यात्रोत्सव रद्द करण्याचा निर्णय संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी काल घेतला आहे

खासगी रुग्णालयात आधार कार्ड किंवा तत्सम ओळखपत्राच्या आधारे ऑफलाईन नोंदणी करुन लस दिली जात आहे या लसीकरणाच्या कामकाजाची पाहणी काल जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी पी जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर लक्ष्मण देशमुख आणि लसीकरण प्रमुख डॉक्टर सतीष हरदास यांनी केली

तसंच विख्यात नाटककार शफाअत खान यांना ग्रामीण रंगभूमीचे प्रणेते लोटू पाटील नाट्यप्रस्कार आणि दिप्ती राऊत यांना प्राध्यापक भगवंत देशमुख विशेष वाङ्मय पुरस्कार जाहीर झाला आहे अकरा हजार रुपये शाल श्रीफळ आणि सन्मानपत्र असं या तिन्ही पुरस्कारांचं स्वरुप आहे

इंग्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला होता

बीड जिल्ह्यातल्या गेवराई इथं काल आठवडी बाजारात कोरोना विषयक नियम न पाळणाऱ्या दुकानदारांवर प्रशासनानं कारवाई केली असून तात्काळ चाचणी न करणाऱ्याया दहा दुकानदारांच्या दुकांनांना टाळं ठोकलं

यात बँकेचे माजी अध्यक्ष मोहन पाटील टाकळकर प्रविण पाटील चिखलीकर गंगाधर राठोड या प्रमुख उमेदवारांचा समावेश आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आज संपणार आहे

जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपला हरभरा या खरेदी केंद्रावर आणावा असं आवाहन करण्यात आलं आहे

जिल्ह्यात इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा व्यवस्थित पार पाडण्यासाठी परीक्षा केंद्र असलेल्या सर्व शाळांमध्ये आवश्यक फर्निचर विद्युत व्यवस्था इतर सुविधा निर्माण कराव्यात परीक्षा केंद्रांना भेटी देण्यासाठी दोन पथकं तयार करावीत अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या